सीतारामन निर्यात आणि गृहनिर्माण क्षेत्रांवर केंद्र सरकार अधिकाधिक लक्ष केंद्रित करत असून सध्या अपूर्ण असलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी सरकार दहा हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल केली अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना सांगण्यासाठी त्यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली

जावडेकर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाध्या रिजनल आउटरीच ब्युरोनं आयोजित केलेल्या जलदूत या फिरत्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पूण्यात झालं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात जावडेकर यांनी उपस्थितांना पाणी वाचवण्याची शपथ दिली

त्यानंतर दिशा बैठकीमधून त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला

अभियान विविध आजारांची वेळीच माहिती मिळण्यासाठी आणि त्यावरील उपचारांसाठी राज्य सरकारनं रुग्ण शोध अभियान सुरु केलं आहे

ही योजना लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पाहिलं राज्य असल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं कोल्हापूर पोलंड कोल्हापूर जिल्ह्यात वळीवडे इथं काल झालेल्या ऐतिहासिक आणि हृद्य सोहळ्यात पोलंडवासियांनी आपल्या स्मृतींना उजाळा दिला फेटे बांधून फुलांची उधळण करत ढोल ताशांच्या निनादात कोल्हाप्रकरांनी पोलंडवासीयांचं स्वागत केलं दुसऱ्या महायुद्दाघ्या काळात वळीवडे इथ आश्रयासाठी आलेल्या पोलंड वासीयांच्या स्मृती प्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचं अनावरण पोलंडये उपपरराष्ट्र मंत्री मार्सीन प्रीझीदॅज यांच्या हस्ते काल झालं खासदार संभाजीराजे छत्रपती यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी पोलंडच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाबरोबर एक बैठकही झाली दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी यावेळी सहमती झाली तसंच पूणे किंवा मुंबईतून पोलंडला थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत यावेळी विचारविनिमय झाला नंदुरवार निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी काल नंदूरबार जिल्ह्यात आढावा बैठक घेतली

अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या वरुड ऑरेंज सिटी रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय सेवेचा प्रारंभ कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या हस्ते काल झाला या स्थानकावर ई लायब्ररी आणि वाचनकक्षही सुरू करावा असे निर्देश डॉ बोंडे यांनी यावेळी दिले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नडडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत हा पक्ष प्रवेश झाला तर भाजपाचे हिंगणा मतदारसंघातले माजी आमदार विजय घोडमारे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री पुणे महा जनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं सांगत विधानसभेवर भाजपा महायूतीचा झेंडा पून्हा फडकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा काल पुणे जिल्ह्यात पोचली त्यावेळी हडपसर इथं त्यांनी जनतेशी संवाद साधला महाजानादेश तत्पूर्वी अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात काष्टी इथं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली

सिंधुदुर्ग युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेच्या चौथ्या टप्प्याला काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्यापासून सुरुवात झाली त्यानंतर कुडाळ इथं विजय संकल्प मेळावा झाला कोकणच्या मतदारांचे आशीर्वाद धेण्यासाठी आपण इथं आलो असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं शेट्टी समाजातल्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रजा लोकशाही परिषेदेच्या माध्यमातून चळवळ उभी करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी काल पृण्यात सांगितलं विविध पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या प्रजा लोकशाही परिषद या आघाडीची घोषणा करताना ते बोलत होते

निधन शिवसेनेचे नेते माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचं काल सकाळी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

मोरे यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी महाड इथं अत्यसस्कार करण्यात येणार आहेत

क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वीस षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज हिमाचल प्रदेश मधल्या धर्मशाळा इथं होत आहे

राज्याच्या काही भागात कालही पावसानं हजेरी लावली जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणातून काल पाण्याचा मोठा विसर्ग नदी पात्रात करण्यात आला त्यामुळे तापी नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत

हवामान राज्याच्या काही भागात अद्यापही साधारण ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल मुसळधार पावसाची नोंद झाली तर विदर्भात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाङ्यातही काही ठिकाणी पाऊस झाला